सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा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

काँग्रेस डावे पक्ष आणि इंडियन सेक्युलर फ्रंट हे पक्ष संयुक्त मोर्चा नावाखाली एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत

पंतप्रधान आवाहन पश्चिम बंगालमधील निवडणुकीत आणि देशात इतरत्र असलेल्या पोटनिवडणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे मतदानास प्रथमच पात्र ठरलेल्या युवकांनी आपला हक्क जरूर बजवावा असंही मोदी यांनी म्हटलं आहे पश्चिम बंगाल कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं काल पश्चिम बंगालमधील उर्वरीत तीन टप्प्यांमधील निवडणूक प्रचाराच्या वेळेबाबत नवीन नियम जारी केले आहेत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

निवडणूक जप्ती सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगानं विविध ठिकाणी कारवाई करत आतापर्यंत रोखरक्कम मद्य आणि इतर वस्तू असा एक हजार कोटींहून अधिक किमतीचा ऐवज जप्त केला आहे आतापर्यंतच्या कोणत्याही विधानसभा निवडणुकीदरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणावर ऐवज जप्त करण्यात आला नव्हता

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानं द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत महाराष्ट्र सरकारनं केलेल्या मागणीनंतर रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे

रेल्वेच्या विशेष डब्यातून ही वाहतूक होणार असून ज्या शहरात या ऑक्सिजनची आवश्यकता असेल थेट तिथेच हे ट्रक उतरवले जाणार आहेत यामुळं वाहतूक खर्चात आणि वेळेत मोठी बचत होणार असल्याचा दावा रेल्वे मंत्रालयानं केला आहे आरटी पीसीआर भारतात घेतल्या जात असलेल्या आरटी पीसीआर चाचण्यांमध्ये दोनहून अधिक जनुकांची चाचणी केली जात असल्यानं या चाचण्यांद्वारे ब्रिटन ब्राझील दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये आढळणारे कोरोना विषाणूचे प्रकार आणि डबल म्युटंट प्रकारही ओळखता येतात असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल स्पष्ट केलं आहे

कोरोना विषाणूमध्ये जनुकीय बदल घडून येत असून भारतासह अनेक देशांमध्ये जनुकीय बदल झालेले विविध प्रकार आढळून आले आहेत कोरोना विषाणूचे हे प्रकार अधिक संसर्गक्षम आहेत डबल म्युटंट म्हणजे जनुकीय बदल झालेले दोन प्रकार एकत्र येऊन तयार झालेला तिसरा प्रकारही अनेक देशांमध्ये आढळून येत आहे या प्रकाराची संसर्गक्षमता अद्याप समजलेली नसली तरी भारतात होणाऱ्या आरटी पीसीआर चाचण्यांमध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नसल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

देशात लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात आली असून खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्येही लसीकरणास परवानगी दिल्यानं लसीकरणाचा वेग वाढला आहे म्यानमा सरकार म्यानमामध्ये लष्करी राजवटीच्या विरोधकांनी एकत्र येत नॅशनल युनिटी सरकारची स्थापना केल्याचं घोषित केलं आहे कमिटी री प्रेझेंटिंग प्यीदौगसू लुत्ताव म्हणजेच सीआरपीएच या नावानं आघाडी करत हे विरोधक एकत्र आले आहेत लष्कराने सत्ता हस्तगत करताना हकालपट्टी केलेले देशाचे अध्यक्ष यू मिन मिंट हे या सरकारचे अध्यक्ष असतील तर लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यु की या राष्ट्रीय सल्लागार असतील सीआरपीएचनं त्यांच्या मंत्रिमंडळाचीही घोषणा केली आहे या मंत्रिमंडळात गेल्या वर्षी देशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेनं निवडून दिलेल्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे

आम्ही लोकशाही मार्गानं निवडून आलो असून लवकरच स्थानिक सशस्त्र गटांशी बोलणी करून आम्ही सैन्यही उभे करणार आहोत असं या सरकारच्या प्रतिनिधींनी सांगितलं दरम्यान लष्करी राजवटीविरोधात म्यानमामध्ये नागरिकांचं आंदोलन सुरूच असून काल पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं अमेरिकेच्या आठ आजी माजी अधिकाऱ्यांना रशियात प्रवेश करण्यास मनाई देखील केली आहे तसंच रशियातील राजकारणात हस्तक्षेप करणाऱ्या अमेरिकेच्या संस्था बंद करणार असल्याचंही परराष्ट्र मंत्री सर्जी लाव्हरोव्ह यांनी काल सांगितलं सध्याच्या परिस्थितीवर आपल्या सरकारशी चर्चा करण्यासाठी मायदेशी जावं असंही अमेरिकेच्या राजदूतांना सुचवण्यात आलं आहे जपान फक्शिमा फुकुशिमा अणु प्रकल्पातून दहा लाख टनांहून अधिक इतक्या मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केलेले दुषित पाणी समुद्रात सोडण्याच्या जपानच्या निर्णयाला चीननं विरोध केला आहे हा अत्यंत चकीचा निर्णय असून जपाननं पुढील पिढ्यांचा विचार करून जबाबदारीनं वागावं असा सल्ला चीननं दिला आहे चीननं जपानच्या राजदूतांना पाचारण करत त्यांच्याकडे निषेधही नोंदवला आहे जपानच्या या कृतीमुळं आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग होणार असून त्याविरोधात कारवाई करण्याचा चीनला अधिकार असल्याचं इशारा यावेळी देण्यात आला जपानच्या फुकुशिमा अणु केंद्रात गेल्या अनेक वर्षांपासून प्रक्रिया केलेले पाणी साठवून ठेवण्यात आलं असून ते समुद्रात सोडण्याचा निर्णय जपान सरकारनं घेतला आहे या पाण्यातून जवळपास सर्व किरणोत्सरक घटक काढून टाकले असल्यानं ते सुरक्षित असल्याचा जपानचा दावा आहे आंतरराष्ट्रीय अणु उर्जा संस्थेनंही यास आक्षेप घेतलेला नाही अमेरिका जपान चीनच्या वाढत्या आक्रमकतेविरोधात आघाडी करण्याची गरज असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी काल जपानचे पंतप्रधान योशिहीदे सुगा यांच्याबरोबरील चर्चेदरम्यान व्यक्त केली

चीनच्या वाढत्या वर्चस्वाला आळा घालण्यासाठी अमेरिका करत असलेल्या प्रयत्नात जपानची भूमिका मोलाची असल्याचं यावेळी मान्य करण्यात आलं

कुस्ती स्पर्धा कझाखस्तान इथं सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या विनेश फोगट आणि अंशू मलिक या महिला कुस्तीपटूंनी आपापल्या गटात सुवर्ण पदक पटकावलं या स्पर्धेत महिलांनी चार सुवर्ण पदकांसह सात पदके जिंकली आहेत

क्रिकेट आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मुंबईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघानं पंजाब किंग्ज संघाचा सहा गडी राखून पराभव केला

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार